आज सकाळी शहर आणि परिसरातील विविध भाषिक चर्च मध्ये ख्रिश्चन बांधवांनी प्रभ् येश्ंची उपासना केली यावेळी प्रभू येशूंच्या शांतता एकोपा आणि सद्धावना संदेशाचे वाचन स्मरण करण्यात आले कोरोना संकटाच्या काळात यंदाचा प्रभू येश्चा जन्मसोहळा सुरक्षिततेचे नियम पाळून साध्या पद्धतीनेच साजरा होत आहे

आज सकाळी सहा वाजता चर्च उघडण्यात आली आज दिवसभरात काही चर्चकडून प्रभू येश्ंच्या जन्मसोहळ्यानिमित्त आयोजित धार्मिक कार्यक्रमांचं दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रक्षेपण करण्यात आलं भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ प्ण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुलात स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी दिली राज्याची क्रीडा विषयक कामगिरी आणखी उंचावण्यासाठी क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध असलेली विविध क्षेत्रे विचारात घेऊन क्रीडा क्षेत्रात नोकरीच्या प्रशिक्षणाच्या अधिकाधिक संधी उपलब्ध व्हाव्यात आणि तरुण वर्गास क्रीडा क्षेत्रात येण्यास प्रोत्साहन मिळावे या अनुषंगाने राज्यात जास्तीत जास्त दर्जेदार प्रशिक्षक आणि खेळाडू निर्माण व्हावेत हा आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापनेचा उद्देश आहे क्रीडा हा शिक्षणाचा अविभाज्य असुन क्रीडा व शैक्षणिक गुणवत्ता महत्त्वाची असल्याने क्रीडा क्षेत्राला गतिमानतेने पुढे नेण्यासाठी क्रीडा वैद्यकशास्त्र आणि इतर प्ररक बाबींमध्ये आवश्यक तांत्रिक मन्ष्यबळ निर्माण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे असंही केदार म्हणाले दरम्यान सुनील केदार यांच्याकडे राज्याचा पश्संवर्धन आणि दुग्धव्यवसाय विकास विभागाचा सुद्धा कार्यभार आहे

भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आज स्शासन दिन साजरा होत आहे त्यानिमित्त आज प्णे शहरात कसवा विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षातर्फे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते सकाळी शिबिराचं उद्घाटन झालं आमदार मुक्ता टिळक स्थाई समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यावेळी उपस्थित होते इयत्ता अकरावी प्रवेशप्रक्रियेत मराठा समाजातील सामाजिक आणि शैक्षणिकद्रष्ट्या मागास विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांअंतर्गत आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे

या बदलामुळे ग्रुवारी जाहीर होणारी विशेष फेरीची ग्णवत्ता यादी स्थगित करण्यात आली आहे त्याचे सुधारित वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती माध्यमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी दिली

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत